नवी दिल्लीत हूनरहाट प्रदर्शनाला भटीदिल्यानंतर दक्षीची संस्कृती परंपरा खाद्य संस्कृती संगीत वस्त्र हस्तशिल्प या क्षम्रिल्या विविधत दर्शन झाल्याचं त्यांनी म्हटलं

गखा तीन वर्षांपासून आयोजित होत असलस्खा या प्रदर्शनामुळ कलाकारांच जीवन बदलून गस्खाचं त मेहणाल अशा कलाकारांशी या प्रदर्शनाच्या माध्यमातून संवाद साधायला मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त कला जो दक्षीफिट आहाती नव्झीच हिट राहणार तख्व दक्षव्या भौगोलिक विविधतपुळविकांनी आपल्या जीवनाला धाडसाची साहसाची जोड द्यावी असा सल्ला त्यांनी दिला वयाच्या बाराव्या वर्षी दक्षिण अमरिक्रित्तल्या सर्वात उंच शिखरावर चढाई करणाऱ्या काम्या कार्तिक्स्तां जक् यश मिळवलं त्याबद्दल सर्वांनाच तिचा अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं दधीतल्या मुलांमध्रिति युवकांमध्रिज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयीची आवड सातत्यानं वाढत असल्याचं त्यांनी अधोरखित कळ चांद्रयान दोनच्या प्रक्षणिवळी आलछी अनुभव त्यांनी यावछी सांगितला मुलांची उत्सुकता तसंच जिज्ञासा उल्लख्मीय असून मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी इस्रोच्या अभ्यागत कक्षाच्या सुविधधी फायदा घरत शाळांच्या सहली आयोजित कराव्यात असं आग्रही मत त्यांनी मांडलं इस्रोनं सुरु क्लिली युवा विज्ञानी अर्थात युविका कार्यक्रम प्रशंसनीय असून सरकारच्या जय जवान जय किसान आणि जय संशोधन या उद्दिष्टांशी समन्वय साधणारा असल्याचं त्यांनी सांगितलं लडाखच्या कुशोक बाकुलारिम्पोची या विमानतळावरुन भारतीय वायुसेनेच्या ए

या विमानाच्या दोन्ही ाजिनांमधे प्रथमच दहा ाक्के बायो जे ा श्वेनाचा वापर करण्यात आला होता अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली

मेघालयातल्या गुहांमधे जीवनशास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या माशांच्या नवीन प्रजातीविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला नवीन भारतातल्या महिला सर्व आव्हानांना तोंड देत समाजात सकारात्मक बदल घडवत असल्याचं त्यांनी अभिमानानं सांगितलं सरकारच्या मदतीनं आदर्श जीविका महिला मलबरी उत्पादन समूहाच्या माध्यमातून अर्थार्जन करणा या बिहारमधल्या पूर्नियाच्या महिलांचा उल्लेख मोदी यांनी आवर्जून केला वयाचा शालेय शिक्षणाशी संबंध नाही

स्वतः दिव्यांग असून चपलांचा व्यवसाय करणा या आणि तिर शंभर दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करुन देणा या मुरादाबादमधल्या हमीरपूरच्या सलमानचं त्यांनी कौतुक केलं

नुकत्याच झालेल्या महाशिवरात्रीनिमित्त तसंच आगामी होळी गुढीपाडवा रामनवमी या उत्सवानिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या

या योजनपुळे विध्मिरातल्या सर्व शक्किरी कुटुंबांचं उत्पन्न वाढण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आह ऊपक्रून शत्तिक यांना कृषी संबंधित खर्च आणि कौर बिक गरजा भागवायला मदत होईल या योजनञितर्गत वर्षाला सहा हजार रुपयशिक्रि यांच्या बँक खात्यात जमा कलज्ञितात सुरुवातीला दोन हस्टिरपर्यंत शर्तीशेष्य जमीन असणाऱ्या सर्व शक्किन्यांना मदत मिळाली होती त्यानंतर सर्वच शक्किन्यांना या योजनञिंतर्गत मदत दक्ष्यात आली

हर्षवर्धन यांनी म्हटलं आहा आआधीही भारतातल्या वैद्यकीय तज्ञांनी इबोला निपाह या विषाणूंवर तसंच स्वाइन फ्ल्यू या आजारांवर नियंत्रण मिळवलं होतं याचीही हर्षवर्धन यांनी प्रशंसा कल्ली

या कायद्यांसंदर्भातली अधिसूचना जारी झाल्यानंतर स्थानिक युवकांना दिलखिा आश्वासनापक्षाही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वासही सिंह यांनी व्यक्त कला

इराणच्या संसदीय निवडणुकीच्या मतमोजणीला काल सुरुवात झाली आत्तापर्यंत आलख्खा काही निकालांच्या आधारावर तिथल सर्वोच्च धार्मिक नस्त्रियातुल्लाह अली खामत्ती यांच्या रुढीवादी आघाडीला पुरस्ताबहुमत मिळव्ये अशी शक्यता व्यक्त कली जात आहा